राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली अधिवेशाच्या सुरुवातीलाच विधानभवन परिसरात विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आणि कालच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आणि दृष्काळावर त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी प्रथम नवीन मंत्र्यांच्या परिचय करुन दिला तसंच अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी काल राजीनामा दिलेल्या सहा मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले त्याशिवाय गिरीश बापट अनिल गोटे राधाकृष्ण विखे पाटील प्रतापराव चिखलीकर उन्मेश पाटील हेमंत पाटील तसंच सय्यद इमतियाज जलील यांचे राजीनामेही स्वीकारले

अहवालातल्या आकडेवारीची वस्तूस्थिती पडताळून पाहण्यासाठी समिती नेमावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली देशाच्या विकासदाराचा आकडा फुगवून सांगितलेला असून त्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आक्षेप मुंडे यांनी यावेळी घेतला याला उत्तर देताना अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी स्थिर किंमतीवर आधारित असल्यामुळं त्यात कोणताही बदल करण्याचा प्रश्रच येत नाही असं म्हटलं आज महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सुधारणा अध्यादेश राज्यातल्या एसईबीसी वर्गासाठी आरक्षण सुधारणा अध्यादेश महाराष्ट्र मुंद्रांक सुधारणा अध्यादेश महाराष्ट्र कृषि विद्यापीठ महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ सुधारणा अध्यादेश महाराष्ट्र कर व्याज शास्ती विलंब शुल्क थकबाकीची तडजोड करण्याबाबतचा अध्यादेश यांसह इतर अध्यादेश संबंधित विभागाच्या राज्यमंत्र्यांनी पटलावर ठेवले सभापतींनी आज डॉ निलम गोऱ्हे प्रवीण दरेकर रामराव वडकुते आणि हुस्नबानो खलिफे या चार सदस्यांची नावं तालिका सभापती म्हणून घोषित केली त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेलं महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा आणि विधिग्राह्यीकरण विधेयक मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला तो बहुमतानं मंजूर करण्यात आला शेवटी चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेचे दिवंगत माजी सदस्य तुकाराम नारायण माताडे आणि पांड्रंग जयरामजी हजारे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधीमंडळात सादर झाला

गेल्या वेळी देखील इतकाच म्हणजे साडेसात टक्क्यानी अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज होता

उद्योग क्षेत्रातही सात दशांश टक्क्यानी घट होण्याची शक्यता आहे

सिंचनाखाली किती क्षेत्र आहे याची यंदाच्याही आर्थिक पाहणी अहवालात माहिती नाही महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नात देशात तिसरा क्रमांक असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे

त्यापैकी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वाटा एक अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचा संकल्प आहे

याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार म्हणाले

हंगामी सभापती डॉ विरेंद्र कुमार यांनी सदस्यांना शपथ दिली सर्वप्रथम प्रधानमंत्री आणि सभागृह नेते नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आणि सदस्यांचं स्वागत केलं त्यानंतर राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी डी

सदानंद गौडा हरसिप्रत कौर बादल रवी शंकर प्रसाद संतोष गंगवार यांच्यासह इतरांनी खासदारपदाची शपथ घेतली राज्यसभेचं अधिवेशन येत्या गुरुवापासून सुरु होणार आहे

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मतदान यंत्र ईव्हीएम हटवून मतपत्रिकेद्वारे मतदान असावं या मागणीसाठी औरंगाबाद परभणी हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज घटानाद आंदोलन केलं आगामी विधानसभा जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेची निवडणूक मतपत्रिकेद्वारे घ्यावी या प्रम्ख मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं

राज्यातल्या शासकीय तसंच खाजगी रुग्णालयातले डॉक्टर्स यात सहभागी झाले आहेत आपत्कालीन सेवा वगळता बाह्य रुग्ण विभागासह सर्व अत्यावश्यक नसलेल्या सेवा उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहतील असं राज्यातल्या आयएमएच्या अधिकृत सुत्रांनी सांगितलं

मात्र पर्यटकांना सुरक्षित क्षेत्रात जाता येणार आहे

नवी मुंबईतल्या कंळबोली इथल्या एका शाळेजवळच्या मोकळ्या जागेत पोलिसांनी एक बॉम्बसदृश् वस्तू सापडल्याचं सांगितलं घटनास्थळी श्वान पथक तसंच बॉम्ब विरोधी पथक पोहोचलं असून हा एक कमी शक्तीचा ईडी असल्याचं पोलिसांनी सांगितलं राज्यात माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी कृषी पदवीधारक उमेदवार ही आता पात्र ठरणार आहेत माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेतल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये सुधारणा करुन काही नव्या पदव्यांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे

या निर्णयामुळे कृषी पदवीधारकांचा माध्यमिक शाळांच्या नोकरीतल्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे

मुंबई आणि परिसरात येत्या दोन दिवसांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे कोकणच्या दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यताही असून मराठवाडा विभागात हवामान कोरडच राहणार असून काही भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे